मिशन शक्ती मोहिमेअंतर्गत भारताच्या ए सॅट या देशी बनावटीच्या उपग्रह वेधी क्षेपणारत्राची चाचणी आज यशस्वीरित्या झाली असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधताना सांगितलं

आजच्या चाचणीमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कराराचं उल्लंघन झालेलं नाही देशाची सुरक्षितता आणि विकासाला बळकटी आणण्यासाठी ही चाचणी केल्याचं ते म्हणाले आजच्या यशस्वी मोहिमेमुळं भारत आता अमेरिका रशिया आणि चीनच्या पंक्तीत जाऊन बसला आहे असं मोदी यांनी सांगितलं मिशन शक्ती ही मोहीम यशस्वीपणे राबवल्याबद्दल त्यात सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचं मोदी यांनी अभिनंदन केलं

दुस या टप्प्यात महाराष्ट्रातल्या परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड उस्मानाबाद अमरावती अकोला बुलडाणा आणि सोलापूर या दहा मतदारसंघाचा समावेश आहे पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांच छाननी काल झाली

या दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या असून अजूनही काही जागा लढवणार आहोत अस राणे यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एलईडी मच्छीमारांच्या विरोधात आहे पारंपरिक मच्छिमार जी भूमिका घेतली तीच माझी भूमिका राहील असं राणे यांनी सांगितलं दरम्यान अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचं स्वागत केलं

राज्याचे मुख्य सचिव म्हणून उरविंदर पाल सिंग मदान यांनी आज पदभार स्वीकारला दिनेश कुमार जैन यांची लोकपाल मंडळात सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यामुळे त्यांना काल कार्यमुक्त करण्यात आलं नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापुर तालुका परिसरात सोमवारी रात्री अचानक वीजांचा कडकडा आणि सोसा बािच्या वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजविला या पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले

तर विजेचे खांब कोसळून पडल्यामुळे बारा तास वीजपुरवठा खंडित झाला होता नाशिक जिल्ह्यात उन्हाळ्याच्या झळा वाढत असून त्यामुळे पाणी आई जाणवत आहे

येत्या दोन दिवसात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे विदर्भात उष्णतेच्या ला िंगा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे